बी एस ई च्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर

निवडणूक आयोगानं म्हटलं आहे

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह स्मृती इराणी राज्यवर्धन सिंह राठोड अर्जुन मेघवाल आणि जयंत सिन्हा भाजप नेते राजीव प्रताप रूडी आणि अर्जन मुंडा तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी सोनिया गांधी आणि जितीन प्रसाद या प्रमुख नेत्यांचं भवितव्य काल मतपेटीत बंद झालं

चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळानं काल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीक्मार यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना देखील हे जॅमर कार्यान्वीत असले पाहिजे अशीही अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली मतमोजणी दरम्यान एका फेरीचा निकाल जाहीर केल्यानंतरच पुढील फेरीची मतमोजणी सुरू करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली

सर्वोच्व न्यायालयातल्या एका माजी महिला कर्मचाऱ्यानं सरन्यायाधीश गोगोई यांच्यावर हे आरोप केले होते न्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीला या आरोपात तथ्य आढळलं नसल्याचा अहवाल समितीनं सादर केला असल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या सरचिटणीस कार्यालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे

बी एस ई च्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला

उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलींचं प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे हा निकाल सीबीएसईच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

कर्नाटकचे जलसंसाधन मंत्री डी

शिवक्मार यांनी याबाबत चर्चा करण्यासाठी बेळगाव विजयपूर आणि बागलकोट जिल्ह्यांतले ज्येष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेतली त्यानंतर त्यांनी काल वार्ताहरांना ही माहिती दिली विजयप्रा तालुक्यातल्या तुबची बाबळेश्वर उपसा सिंचन योजनेतून रब्बी आणि खरीप हंगामासाठी प्रत्येकी दोन दशलक्ष घनमीटर पाणी सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्याला देण्याची मागणी आपल्या राज्यानं केली त्या बदल्यात तेवढंच पाणी उन्हाळ्यात महाराष्ट्राकडून राजापूर धरणातून कृष्णा नदीत सोडलं जाईल या पाण्यासाठी यापूर्वी कर्नाटक सरकार शुल्क भरत होतं मात्र आता त्याऐवजी पाण्याच्या बदल्यात पाणी मिळावं अशी मागणी महाराष्ट्रानं केली असल्याचं शिवक्मार यांनी सांगितलं

काल सकाळी एटापछी तालुक्यातील गट्टा जांभिया गावानजीक ही हत्या झाल्याचं स्पष्ट झालं आहे एक्केचाळीस वर्षीय शिरीष मंडल या द्चाकी द्रुस्त करणाऱ्या बंगाली भाषिकाची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली

नक्षलवाद्यांनी परवा आणखी एका व्यक्तीची पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून हत्या केली होती

संरक्षण उत्पादन सचिव डॉक्टर अजय क्मार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला यापूर्वी तत्कालीन सोवियत रशियाकड्रन घेतलेल्या पाणबुड्यांच्या ताफ्यातल्या वेला नावाच्या पाणब्डीचं नाव या नव्या पाणब्डीला दिलं आहे या प्रकारातल्या एकूण चार पाणब्ड्यांची बांधणी फ्रान्सच्या सहकार्यानं माझगाव गोदीत सुरू आहे

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या लोणी खुर्द खंडाळा आदी ठिकाणी शेततळे रोजगार हमी योजना कामांची पाहणी चारा छावण्या नदी खोलीकरण जलयुक्त शिवार अभियानातील कामांना भेट देऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला नाशिक जिल्ह्यात सिन्नर निफाडसह काही भागात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भेट देऊन दष्काळी स्थितीची काल पाहणी केली

पाणी फाऊंडेशनच्या समन्वयकांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान ते बोलत होते जिल्ह्यात ज्या गावांनी पाणी फाऊंडेशनमध्ये सहभाग घेऊन सहकार्य केले त्या गावांमध्ये जलसंधारणाची चांगली कामे झाली असल्याचं पाण्डेय यांनी सांगितलं

जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी ग्रामस्थांसोबत श्रमदानात सहभाग घेवून जल संवर्धनाबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केलं तसंच पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी गंगाखेड तालुक्यातल्या अरब्जवाडी सुप्पा जहांगिर सुप्पा खावसा या गावांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली

येत्या तीन चार दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे असं परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं सांगितलं

बारा मे रोजी जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यात पाणी न सोडल्यास तेरा मे रोजी जायकवाडी धरणात जलसमाधी आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला पिक विम्यातली फसवणूक द्र करावी द्ष्काळी मदत मिळावी आणि खरीप पेरणीसाठी सरकारनं आर्थिक मदत करावी आदी मागण्यांचं निवेदन अन्नदाता शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केलं

खरेदी केलेल्या जमिनीचा फेर घेण्यासाठी काकड यांनी ही लाच मागितली होती

अपघातातील सर्व जण हे ब्लडाणा जिल्ह्यातल्या खामगावचे रहिवासी असून सहा जण एकाच कुटुंबातील आहेत हे सर्वजण मोटारीनं देवदर्शनासाठी गेले होते

ही आग शेजारील तायो निपोन सान्सो या गॅस उत्पादन करणाऱ्या कंपनीत सुद्धा पसरली होती अग्निशमन दलाच्या पाच बंबांनी आणि खाजगी टँकरद्वारे ही आग विझविण्यात आली या आगीत एक कामगार भाजला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत

या यात्रेत शेमिगोंडा शर्यती म्हणजे घोडा बैलाची शर्यत आयोजित केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावरून त्यांनी ख्रणेगाव शिवारात छापा टाकून ही कारवाई केल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे

महिनाभर सुर्योदय ते सुर्यास्त दरम्यान उपवास पाळून हा सण साजरा केला जातो पंतप्रधान नेंद्र मोदी यांनी या सणानिमित्त जनतेला श्भेच्छा दिल्या आहेत अक्षय तृतीयेचा सण आज साजरा होत आहे साडेतीन मुहुतंपैकी एक असलेला हा सण नव्यानं आर्थिक आणि मालमत्तेचे व्यवहार करण्यासाठी शुभ मानला जातो

बचत गटांना कर्ज वाटपात लातूर जिल्हा मराठवाड्यात अव्वल ठरला आहे